बाधितांमध्ये जाफराबाद तालुक्यात हिवराकाबली आणि जालना तालुक्यात वखारी वडगाव इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

त्यात मुंबईच्या शीव इथल्या खाजगी रुग्णालयातली परिचारिका तसंच मुंबईतल्याच चेंबूर परिसरातल्या एका दाम्पत्याचा समावेश आहे

यात दोन पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश आहे

दरम्यान रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात स्वॅब चाचणीची प्रयोगशाळा सुरू करण्यासाठीच्या मान्यतेचा शासन निर्णय काल जारी झाला आहे

ही रुग्णालयं आणि केंद्र महालक्ष्मी रेसकोर्स गोरेगाव दहिसर आणि म्लूंड या उपनगरांमध्ये स्रू होतील असे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं

दरम्यान कोरोना चाचणीचा अहवाल पॉजिटीव्ह आल्याम्ळे कॅबिनेट मंत्री आणि कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना काल मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर कोरोनाची लागण झालेले ते द्सरे कॅबिनेट मंत्री आहेत

पश्चिम रेलेवनं ट्विटरवरून ही माहिती दिली

संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अॅइनॉम घेबेरियसिस यांनी काल ही घोषणा केली

रूग्णांसाठी जेव्हा फक्त हे औषध किंवा मॅक्रोलाइड सोबत हे औषध वापरलं जातं तेव्हा मृत्यू दर जास्त असल्याचं अनुमान समोर आल्याचं या अहवालात म्हटलं होतं राज्यातला कोरोना विषाणूचा प्राद्भाव आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी केली आहे राणे यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेऊन ही मागणी केली त्यासंदर्भात आज एका खासगी वृतवाहिनीशी बोलताना राणे यांनी आपल्या या भूमिकेचा पूनरुच्चार केला

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी ही आपली वप्रक्तिक भूमिका आहे असं ते म्हणाले महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असून कोणताही धोका नसल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे गेल्या काही दिवसांत विविध पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भैट घेतल्यानंतर राज्य सरकारसंदर्भात सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर थोरात आज एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते सरकार म्हणून तिन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत सरकार स्थिर असून उत्तम काम करत आहे याबाबत काहीही शंका काढण्याचा प्रश्न नाही असं ते म्हणाले काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांत केलेली विधानं ही त्यांची वष्टक्तिक मतं असल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलं महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असल्याचं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही म्हटलं आहे काल संध्याकाळी मुख्यमंत्री उदधव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाल्याची माहिती त्यांनी दिली मात्र उभय नेत्यांमधे काय चर्चा झाली ते त्यांनी सांगितलं नाही काल सकाळी झालेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि शरद पवार यांच्या बैठकीनंतर ही बैठक झाल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या भाजपा नेते नारायण रे यांच्या मागणीबददल राऊत यांनी राणे यांच्यावर जोरदार टीका केली

ते आज सामाजिक माध्यमांवरून बातमीदारांशी बोलत होते यासंदर्भात प्रधानमंत्र्यांनी समोर येऊन जनतेला माहिती द्यावी असं आवाहनही गांधी यांनी केलं उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातल्या कामगारांबाबत केलेलं विधान योग्य नसल्याचं सांगत प्रत्येक भारतीयाला देशभरात कुंठही काम करून आपली स्वप्न पूर्ण करण्याचा हक्क असल्याचं राहल गांधी यांनी सांगितलं

ही विशेष श्रमिक एक्सप्रेस आरारिया दानापूर पटणा आणि खागारिया या तीन स्थानकावर थांबणार आहे नांदेड प्रशासनाने प्रत्येकाची आरोग्य तपासणीसह पाणी आणि डबाबंद जेवण सोबत दिले असून यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनीही मोलाचा सहभाग घेऊन अत्यावश्यक वस्तू सोबत दिल्या आहेत कालपासून महाराष्ट्रातून देशांतर्गत विमान सेवा मर्यादित प्रमाणात सुरु झाली आहे

त्यानुसार राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारला जाणार आहे

तसंच स्रक्षित अंतराचे नियम पाळत प्रवाशांना वैयक्तिक वाहनातून विमानतळावरुन निवासस्थानापर्यंत किंवा निवासस्थानापासून विमानतळापर्यंत प्रवास करता येईल

जखमीवर मालेगाव इथल्या कोलते रुग्णालयात उपचार स्रु आहेत

परभणी जिल्ह्याच्या पाथरी पोलिस ठाण्यातल्या सहायक पोलीस निरीक्षकासह पाच कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्या बदल्या केल्या आहेत पाथरी शहरात जमावबंदी तसंच संचारबंदीचा आदेश असतानाही सामूहिक नमाजसाठी जमा होणाऱ्या नागरिकांना मज्जाव न केल्याबददल तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना न दिल्याबददल ही कारवाई केली आहे